करदात्याकडून आलेला पैसा अधिक निर्माण करण्यासाठी योग्यप्रकारे खर्च झाला अशीकेंद्रीयअर्थमंत्रीनिर्मलासितारामनयांची भूमिका यंदाचाकेंद्रीय अर्थसंकल्पम्हणजेजागतिकपटलावरउदयालायेतअसलेल्याआत्मनिर्भरभारताच्यासंकल्पाचायोजनाबद्ददस्तऐवजअसल्याचंमाहितीआणि प्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकरयांचं प्रतिपादन प्ण्यातल्याप्रादेशिकआऊटरीचब्युरोनंसुरुकेलेल्याकोरोनालसीकरणजनजागृतीमोहिमेचाजावडेकरयांच्याहस्तेप्रारंभ

मुंबईतकेंद्रीयअर्थसंकल्पविषदकरण्यासाठीमुंबईभाजपानंआयोजितकेलेल्याकार्यक्रमातत्याबोलतहोत्या अधिकाधिकपरतावामिळेलअशाचपद्धतीनंजनतेचापैसागुंतवलापाहिजे

आजवरच्याप्रत्येकसरकारानंविविधसरकारीकंपन्यांच्याखासगीकरणाचानिर्णयघेतलाआहे मात्र त्यातसुसूत्रतानव्हती

कोरोनाच्याप्राद्भावामुळेअर्थव्यवस्थेलाझालेल्यानुकसानीतूनबाहेरपडतानाप्रगतदेशअजूनहीधडपडतआहेत त्याचवेळीभारतानंमात्रयासंकटातूनबाहेरपडतपुन्हाउभंराहायचामार्गशोधला यासगळ्याचंश्रेयदेशातल्यानागरिकांचंआहे असंत्या म्हणाल्या कोरोनामुळेअर्थव्यवस्थेवरविपरितपरिणामझाले तरीउत्पन्नाचामार्गम्हणूननागरिकांवरकोविडसंबंधीउपकराचाभारलादायचाविचारसरकारनंकधीचकेलानाहीअसंत्यांनीस्पष्टकेलं आजभारतजगभरातल्याशंभरहूनअधिकदेशांनाकोरोनालसींचापुरवठाकरतोय हेभारताच्याक्षमतांचंप्रतिबिंबआहेअसंत्याम्हणाल्या यंदाचाकेंद्रीय अर्थसंकल्पम्हणजेजागतिकपटलावरउदयालायेतअसलेल्याआत्मनिर्भरभारताच्यासंकल्पाचाएकयोजनाबद्ददस्तऐवजआहे असंमाहितीआणिप्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकरयांनीम्हटलंआहे

याअर्थसंकल्पात गावं गरीबजनता शेतकरी महिला यूवक जेष्ठनागरिकआणिव्यावसायिकयासर्वांचाविचारकेलाआहे पायाभूतसुविधांचाविकास रस्ते परिवहन संरक्षणापासूनतेसुरक्षेपर्यंतभारतालाअर्थशक्तीबनवण्याचाएकसुदृढपायादेखीलसमाविष्टकेलाआहे

कोरोनालसीकरणासंदर्भातलेगैरसमजदूरकरण्यासाठीहीमोहीमआयोजितकेलीअसल्याचंजावडेकरयांनीसांगितलं

महाराष्ट्रप्रदेशअखिलभारतीयविद्यार्थीपरिषदेच्यापंचावन्नाव्याअधिवेशनाचंआजपुण्यातजावडेकरयांच्याहस्तेउद्घाटनझालं प्रसार माध्यमांनास्वातंत्र्यमिळायलाहवं मात्रत्यांनीहीआपलीजबाबदारीसांभाळूनकामकरावं असंजावडेकरयांनीयावेळी सांगितलं

याकार्यक्रमालाखासदारनारायणराणेयांच्यासहभाजपचेप्रदेशाध्यक्षचंद्रकांतपाटील विरोधीपक्षनेतेदेवेंद्रफडनवीस गोव्याचेमुख्यमंत्रीडॉ प्रमोदसावंत तसंचराजकीय उद्योगआणिवैद्यकीयक्षेत्रातलीमान्यवरमंडळीउपस्थितहोती

गावसमृद्धकरणं युवकांनारोजगारदेणंतसंचकृषिसुधारणांसाठीसंचार समन्वयआणिसहयोगयात्रिसूत्रीवरकामकरणंआवश्यकआहे ग्रामीणउत्पादनांनाचालनादेण्यासाठीनवनवीनतंत्रज्ञानाबरोबरचविपणनकरणंगरजेचंआहे असंतेम्हणाले

भारताच्यावतीनंजसप्रितब्मराहआणिआर

मात्रचेतश्वरपुजारायाच्यासंयमीतरऋषभपंतच्याआक्रमकअर्धशतकीखेळीनंभारताचाडावसावरला

नवीनरुग्णांचीनोंदझाली

मात्रसर्वांचीकोरोनाचाचणीनकारात्मकआल्यानंमोठादिलासामिळालाआहे दरम्यान खबरदारीम्हणूनख्लिंडसहतिरदेशातूनयेणाऱ्याप्रवाशांचीतपासणीसुरूअसून प्रवाशांनासातदिवसविलगीकरणसक्तीचंकेल्याचीमाहितीपालिकाप्रशासनानंदिली भाजपाचेमाजीआमदारहेमेंद्रमेहतायांनीकालमुख्यमंत्रीउध्दवठाकरेयांच्याउपस्थितीतशिवसेनेतपक्षप्रवेशकेला ठाकरेयांनीत्यांनाशिवबंधनबांधलं

मुंबईतभाजपाच्यावाढीसाठीत्यांनीअटलबिहारीवाजपेयीयांच्याकाळापासूनकार्यकेलंहोतं भाजपावरनाराजीव्यक्तकरतत्यांनीशिवसेनेतप्रवेशकेला मुंबईभाजपाचेसचिवसमीरदेसाईयांनीनुकताचशिवसेनेतप्रवेशकेला त्यानंतरपरवामाजीआमदारकृष्णाहेगडेयांनीशिवबंधनबांधलं आणिकालहेमेंद्रमेहतायांनीशिवसेनेतप्रवेशकेला नंदुरबारजिल्ह्याच्यानवापुरतालुक्यातचारपोल्ट्रीफार्मचेबर्डफ्ल्यूचेअहवालपॉझीटीव्हआलेआहेत

प्रशासनानंखबरदारीचाउपायम्हणुननवापुरतालुक्यातकोंबडीच्यामासविक्रीवरबंदीजाहीरकेलीआहे साताराजिल्ह्यातशिरवळ शिल्याकंपनीतल्याकामगारांचीनोंदणीकरण्यासाठीदोनलाखरुपयांचीलाचघेतअसतानासहाय्यककामगा रआयुक्तसंजयशामरावमहानवरयालासातारालाचलुचपतप्रतिबंधकविभागानंकालअटककेली

याचीतक्रारलाचल्चपतप्रतिबंधकविभागाकडेआल्यानंतरत्यांनीसापळारचूनमहानवरलारंगेहाथपकडलं

आकाशनिरभ्रराहील